भाजपाचे वरिष्ठ नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला

नागपूर जिल्ह्यातील उमरेड विधानसभा क्षेत्रातील मतदान यंत्राच्या स्ट्राँग रूममधील डिव्हीआर चोरीप्रकरणी सहायक निवडणूक अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद असल्याचा काँग्रेस उमेदवाराचा आरोप

देशाच्या विविध भागांमध्ये उष्णतेची तीव्रता वाढली

आशियाई मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय मुष्टियोद्धा अमित पंघलला सुवर्ण आज उत्तर प्रदेशात वाराणसी मतदारसंघातून भाजप नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी राष्ट्रीय लोकशाहीवादी आघाडीतल्या घटक पक्षांचे नेते शिरोमणी अकाली दलाचे प्रकाशसिंह बादल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लोक जनशक्ती पक्षाचे रामविलास पासवान संयुक्त जनता दलाचे नीतीशकुमार अपना दलच्या अन्ग्रप्रिया पटेल यांच्यासह भाजपा नेत्या स्रषमा स्वराज नीतीन गडकरी राजनाथ सिंग आणि पक्षाध्यक्ष अमित शहा उपस्थित होते वाराणसी मतदारसंघातून काँग्रेस पक्षानं अजय राय यांची उमेदवारी घोषित केली आहे या जागेसाठी उमेदवार म्हणून प्रियंका गांधी यांचं नाव चर्चेत होतं आता वारणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अजय राय यांच्यात सरळ लढत होईल उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधताना मोदी यांनी देशात पहिल्यांदाच सरकारच्या बाजूनं नागरिकांचा कौल दिसत असल्याचं म्हटलं आहे आपण एक चांगलं सरकार देण्यासाठी प्रामाणिकपणं काम केल्याचं मोदी म्हणाले पक्ष कार्यकर्ते हेच खरे उमेदवार असल्याचं मोदी यांनी यावेळी नमूद केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चरित्रपटावर निवडणूक आयोगानं घातलेली बंदी हटवण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे निवडणूक आयोगाच्या या बंदी आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली निवडणूक आयोगाच्या या निर्णयात हस्तक्षेप करण्यास न्यायालयानं नकार दिला

ही याचिका निवडणूक आयोगाच्या आदेशाला आव्हान देणारी असल्याचं सांगतानाच या चित्रपटातून मनोरंजन होणार नसल्याचं सरव्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं स्पष्ट केलं त्यामुळं निवडणूक आयोगानं घेतलेला निर्णय कायम ठेवला असल्याचं न्यायालयानं सांगितलं माहिती अधिकार कायद्यांतर्गत बँक तपासणी अहवालातली माहिती जाहीर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं रिझर्व्ह बँकेला दिले आहेत माहिती अधिकार कार्यकर्ते एस सी अग्रवाल यांनी दाखल केलेल्या एका याचिकेवर न्यायमूर्ती एल नागेश्वर राव यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठासमोर आज झालेल्या सुनावणीत व्यायालयानं बँकेला माहिती प्रसिद्ध करण्यासंदर्भातल्या धोरणाचा आढावा घेण्याचे निर्देश देताना माहिती देणं हे कायद्यान्रसार आपलं कर्तव्य असल्याचं नमूद केलं पारदर्शकता कायद्यातल्या नियमांचं पालन करण्याची रिझर्व्ह बँकेला ही अखेरची संधी असून याप्रढं याचं उल्लंघन झाल्यास त्यावर गांभीर्यानं विचार केला जाईल असंही व्यायालयानं म्हटलं आहे यापूर्वी जानेवारी महिन्यातही न्यायालयानं बँकेला माहिती जाहीर न केल्याबद्दल नोटीस बजावली होती जागतिक बौद्धिक संपदा दिन आज सर्वत्र साजरा करण्यात येत आहे बुद्धीद्वारे निर्मित कलाकृती आविष्कार साहित्य यांचा बौद्धिक संपदेत समावेश होतो नवसंशोधनाला आणि सर्जनशीलतेला चालना देण्याच्या तसंच संशोधनाचं पेटंट ट्रेडमार्क औद्योगिक आराखडे आणि कॉपीराईट यासारख्या बौद्धिक संपदा अधिकारांबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशानं हा दिवस साजरा करण्यात येतो ग्राहकांसाठी वैविध्यपूर्ण बौद्धिक वस्तूंची निर्मिती करण्यास प्रोत्साहन देणं हा बौद्धिक संपदा कायद्याचा मुख्य उद्देश आहे या वर्षीच्या बौद्धिक संपदा दिनाची मध्यवर्ती संकल्पना बौद्धिक संपदा आणि क्रीडा क्षेत्रात सर्वोच्च कामगिरी ही आहे रामटेक लोकसभा मतदारसंघातील येणाऱ्या उमरेड विधानसभा क्षेत्रात निवडणुकीनंतर जमा करण्यात आलेल्या ईव्हीएम ज्या ठिकाणी ठेवण्यात आल्या होत्या त्या स्ट्राँग रूमचे डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि दोन एलसीडी संच चोरीस गेल्याच्या घटनेप्रकरणी या मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार किशोर गजभिये यांनी अनेक प्रश्न उपस्थित करून चोरीस गेलेल्या या साहित्याबाबत अद्यापही तिथल्या सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी प्रथम माहिती अहवाल दाखल केला नसून त्यांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप आज पत्रकार परिषदेत केला रामटेक या अन्वुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या लोकसभा मतदारसंघात दिनांक अकरा एप्रिल रोजी मतदान झालं होतं मतदानानंतर उमरेड विधानसभा क्षेत्रातील सर्व मतदान यंत्र उमरेड इथल्या आयटीआयच्या स्ट्राँग रूममध्ये तात्पुरते ठेवण्यात आले होते या टिकाणचं चित्रिकरण करणारं डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डिंग तेरा एप्रिलला चोरीस गेलं या प्रकरणी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी जगदीश लोंडे यांनी कुटलीही कारवाई केली नसल्याचा आरोप काँग्रेसचे उमेदवार किशोर गजभिये यांनी केला डिव्हीआर चोरीमागील हेतू संशयास्पद असल्याचं ते म्हणाले या प्रकरणाचा तपास करून योग्य कारवाई करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडं तक्रार केल्याचं सांगून गजभिये यांनी उमरेड विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रावरील मतमोजणी करण्यात येऊ नये अशी मागणीयावेळी केली

चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा इथल्या आदिवासी वसतीगृहातील अल्पवयीन मुलींवरील अत्याचार संदर्भात काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सुभाष धोटे यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे हा राजीनामा प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मंजूर केला आहे

हिंद महासागर आणि बंगालच्या खाडीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं येत्या दोन दिवसांत अवकाळी पाऊस पडण्याची तसंच फानी चक्रीवादळ येण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे हे चक्रीवादळ येत्या मंगळवारपर्यंत उत्तर तामिळनाडू आणि आंध प्रदेशच्या दक्षिण भागापर्यंत पोचण्याची शक्यता आहे परिणामी या भागात तीव्र ते अतितीव्र पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता असून मासेमारांना या काळात समुद्रकिनारी न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे विदर्भात उष्णतेची लाट कायम असून हवामान विभागानं सतर्कतेचा इशारा दिला आहे

नागपूरसह विदर्भातील काही भागांमध्ये उष्ण वारे वाहण्याची शक्यता असून याबाबत अधिक माहिती देत आहेत नागपूरच्या हवामान विभागाचे शास्त्रज्ञ अरूण गोडे

तरी सर्व विदर्भवासियांनी येत्या चार दिवसांमध्ये सतर्क राहावे आणि उष्णतेपासून आपली सुरक्षा करावी उष्णतेचं जे प्रमाण आहे ते पाचव्या दिवशी कमी होईल त्या लाटेचं कारण नॉर्थ वेस्ट दिशांकडून येणारे वाटे

अमरावती जिल्ह्यात खरीप हंगामात कापूस पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात होते मात्र गेल्या काही वर्षात राऊंड अप बीटी एच

प्रकारच्या कापूस बियाण्यांची खाजगी व्यक्तींमार्फत अनधिकृतरित्या विक्री होत असल्याचे प्रकार घडत आहेत या बियाण्यांची खरेदी केल्यास शेतकऱ्यांवर पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत कायदेशीर कारवाईसुद्धा होऊ शकते यासाठीच क्रषी निविष्ठांची खरेदी अधिकृत मार्गानेच करण्याची दक्षता शेतकऱ्यांनी घ्यावी असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीनं करण्यात आलं आहे

आशियाई मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत आज बँकॉक इथं झालेल्या स्पर्धांमध्ये भारतीय मुष्टियुद्धा अमित पंघल यानं सुवर्ण पदक पटकावलं आहे

भारतीय र्चव्रपटांवर आधार्शारत मुंबई इथल्या राष्ट्रीय र्चव्रपट संग्रहालय उभारण्यात आले असून व्हिज्यूअल्स एक्सीबीट्स ग्राफोक मल्टोर्मीडिया इंटरॅक्टोचा समावेश असलेल्या संग्रहालयाच्या माध्यमातून भारतीय र्चन्रपट सुष्टांचा गौरवशालां प्रवास मांडण्यात आला आहे

र्चित्रपटसृष्टांच्या माध्यमातून सामाजिक र्वकास शिक्षण आर्मण मनोरंजनासाठी मदत होत असते

चंद्रपूर शहरापासून काहो अंतरावर असलेल्या लोहारा गावाजवळच्या तलावात दोन शाळकरो मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज घडलों